केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीनं देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणा या निर्भयाफंड वनस्टॉप सेंटर महिला हेल्पलाईन या योजनांसाठी राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांना निधी वितरीत करण्यात आला आहे

केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उतरात ही माहिती दिली संसदेच्या उभय सभागृहांचं कामकाज आज संस्थगित करण्यात आलं होतं

या सत्रात विविध महत्वाची विधेयकं पारित करण्यात आली तसंघ विविध ब्रुद्धांवर सुद्धा पर्षा घडून आल्याचं बिर्ला यांनी सांगितलं दरम्यान राज्यसभेच्या कामकाजाबद्दल मत देतांना सभापती एम वेंकय्या नायडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे या सत्रात पंधरा महत्त्वपूर्ण विधेयकं पारित करण्यात आली असून सत्र शंभर टक्के समाधानकारक असल्याचंही ते म्हणालेत नागरिकत्व सुधारणा विधेयक ई सिगारेट प्रतिबंधक विधेयक आदि विधेयकांचा पारित विधेयकांत समावेश आहे गोंधळमुळं या सत्रात राज्यसभेचा अकया तासांचा वेळ वाया गेला होता मात्र विश्वित अवधीच्या नंतर सुद्धा थांबून सदस्यांनी तो भरून काढल्याघं नायहू यांनी सांगितलं आहे नागरिकत्व सुधारणा विधेयकांवर विरोधी पक्षानं केलेल्या गोंधळमुळं राज्यसभा दोनदा तहकूब करण्यात आलं याबाबत बोलतांना सभापती नायडू यांनी म्हटलं की ईशान्य भारतात हिंसाचार उसळला असून याबद्दल चर्चा करणं आवश्यक आहे विविध मुद्यांवरील गोंधळमुळं सदस्यांनी राज्यसभेच्या हौदात उतरून घोषणा दिल्यात त्यांना सभापतींनी शांतपणे चर्चा करून मार्ग काळण्याबाबत सांगितल्यानंतर देखिल गोंधळ कमी न झाल्यामुळं संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं संसद भवनावरच्या दहशतवादी हल्ल्याला आज अठरा वर्ष पूर्ण होत आहेत हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेल्या सैनिकांना आज संसद भवन परिसरात अभिवादन करण्यात आलं राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद राहल गांधी यांच्यासह सर्वच पक्षांचे खासदार आणि हतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी हतात्म्यांना आदरांजली अर्पण केली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका संदेशाद्वारे या हतात्म्यांना अभिवादन केलं आहे भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निपटारा करण्यास सक्षम असल्याचं राष्टपतींनी या संदेशात म्हटलं आहे आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आह मात्र मेळघाट सारख्या द्रर्गम क्षेत्रात आकाशवाणीचे स्वरूप आदिवासी बांधवांना ऐकणे दुर्लभ होते परंत् आता अमरावती जिल्ह्यातील मेळघाटवासियांनाही आकाशवाणीचे प्रसारण ऐकता येणार आहे आकाशवाणी केंद्रात काळान्सार बदल करण्यात आले

त्यामुळं आकाशवाणीचा सुमध्र आवाज विनाअडथळा त्यांना एकदा येणार आहे यामुळं आकाशवाणीने केव्हाही श्रोत्यांना ऐकता येईल तसंच मेळघाट सारख्या नेटवर्क असलेल्या भागातही आकाशवाणीचा लाभ घेता येणार आहे मेळघाटातील दऱ्याखोऱ्यात त्यामुळं आकाशवाणीचे सुर गुंजणार आहे नागपूर्यतील मानकापूर स्थित पारपत्र कार्यालयात नवीन आधार नोंदणी केंद्राचं उद्घाटन सुमवेश जोशी सहाव्यक महासंचालक आधार कार्यालय मुंबई आणि जिल्हाधिकारी नागपूर रविंद्र ठकरे यांच्या हस्ते आज झालं सदर आधार नोंदणी केंद्र हे सकाळी नाडेवऊ ते सायंकाळी साडेसहा पर्यंत स्रुरू राहणार असून या केंद्रावर दिवसाला पावशे आधार बोंदणी केल्या जातील यामध्ये नवीव आधार बोंदणी नाव मोबाईल ई मेल यामध्ये सुधारणा तसंच बायोमेप्रीक माहिती अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे नागरिकांना यु आय डी ए आय याच्या संकेतस्थळावर जाऊन याकरिता भेटीची तारीख जनतेला विश्चिती करता येऊ शकेल

महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांची चिंता दूर करणारे सरकार असून कर्ज माफीबाबत म्ख्यमंत्री सकारात्मक आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता

या भागातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा म्हणून गोसे खूर्दचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार असे सांगून शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची भरपाई देताना केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव तसंच बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय होत नाही असं सांगत केंद्रीय वितमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याला ऑगस्ट पासून भरपाई दिलेली नाही असं त्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कराची भरपाई सर्व राज्यांना देण्यासाठी केंद्र सरकार प्रतिबद्ध आहे अशी ग्वाही सीतारामन यांनी दिली राज्यसभेत तिसऱ्या विनियोजन विधेयकावर झालेल्या चर्चेला उतर देताना त्या बोलत होत्या

वर्धा तालुक्यातील मांडवा शिवारात गुरुवारी सकाळी दोन ते अडीच वर्षीय बिबटाचा मृतदेह आढळून आला बिबट्याचे पाय व मुंडके शरिरापासून वेगळे केल्याचे निदर्शनास आल्याने शिकार झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात होता याप्रकरणी वनविभागाने तपास करुन सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून वाघाचे विविध अवयव जप्त करण्यात आले यासोबतच काही संशयीतांनाही ताब्यात घेतले असल्याने यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे काल बिबट्याचा मृतदेह आढळून आला त्याचे पाय आणि मूंडके शरीरावेगळे असल्याचे निदर्शनास आल्याने याची माहिती वनविभागाला देण्यात आली वव्य प्राण्यांमुळे शेतपिकांचं होणारं व्रकसान लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील अद्रावती तालुक्यातील एका प्रयोगशिल शेतकऱ्यानं या प्राण्यांना लांब ठेवण्यासाठी युक्ती शोधून काढली आहे कुलरची मोटर बॅटटी आणि वव्य प्राण्यांचा आवाज मुद्रित करून टेपरेकॉर्डरच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेल्या यंत्रांमुळं वन्य प्राण्यांना शेतापासून लांब ठेवणं शक्य झालं आहे ब्लडाणा जिल्ह्यामध्ये काल रात्री पडलेल्या अवकाळी पावसाम्ळे देऊळगाव राजा जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव खामगाव मलकापुर नांद्रा मोताळा यासह तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी आणी गारा मोठ़या प्रमाणात कोसळल्यामुळं हरभरा गहू टरबूज तसंच फळबागांचं मोठ्या प्रमाणात न्कसान झालं आहे जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यानं शेती पिकाचं प्रचंड न्कसान झालं आहे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि डॉ हरिश्वंद्र बोरकर गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं भंडारा जिल्ह्यातील साकोली इथं उद्या आणि परवा झाडीपट्टी दंडार लोकोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यात विविध कलाप्रकार सादर करण्यात येतील

जगातील मराठी भाषिकांना आपल्या साहित्यप्रतिभेने गेली पन्नास वर्षापासून मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना

संमेलनाध्यक्ष पदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी पद्मश्री ना

महानोर यांना निमंत्रित करण्यात आले होते संमेलनात तीन दिवस चालणाऱ्या विचारमंथनातून साहित्यप्रतिभेला नवी दिशा निश्चित मिळ शकणार आहे संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे संमेलनाचे उद्वाटक म्हणून ना

महानोंर यांच्या निवडीचे आयोजक मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी सदस्य तसेच मराठवाड़यातील साहित्यिक विविध संस्था संघटनांनी स्वागत केले आहे